जम्मू कश्मीरमधे राष्ट्रपती राजवटीला उद्यापासून आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यायचा ठराव काल राज्यसभेतही मंजूर झाला

हा ठराव आणि या विधेयकाला लोकसभेनं आधीच मंजुरी दिली असल्यानं त्यांना आता संसदेची मान्यता मिळाली आहे जम्मूतल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या दहा किलोमीटरच्या परिसरात राहणा या नागरिकांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोक यामधे तीन टक्के राखीव जागा ठेवण्याची तरतूद जम्मू कश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयकात आहे

या ठराव आणि विधेयकावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं जम्मू कश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग असून तो कुणीही वेगळा करु शकणार नाही असं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरशी संबंधित दोन विधेयकं संसदेत मंजूर करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाचे आभार मानले आहेत पक्षीय मतभेदांच्या पलिकेडे जाऊन सदस्यांनी या विधेयकांवर उत्तम चर्चा करुन ती मंजूर केली ही आनंदाची बाब आहे असं ट्विट मोदी यांनी केलं आहे जम्मू कश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यामुळे कठुआ सांबा आणि जम्मू जिल्ह्यांमधल्या सीमावर्ती भागातल्या जनतेला न्याय मिळेल असं त्यांनी म्हटलंय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेलंगणामधून तर पक्षाचे अन्य नेते देशाच्या विविध भागातून या मोहिमेची सुरुवात करतील संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या मोहिमेत सहभागी होतील या बैठकीदरम्यान प्रधानमंत्र्यांनी संसदेत खासदारानी उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर भर दिला असं ते म्हणाले संसद हेय एक विद्यापिठ असून कुणालाही इथे शिकण्याची मोठी संधी मिळते असं प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याचं जोशी म्हणाले सरकारची कामगिरी सामान्य जनतेपर्यंत पोचायला हवी आणि सर्व खासदारांनी अर्थासंकल्पाची माहिती आपापल्या मतदारसंघात करुन घ्यावी असं प्रधानमंत्री म्हणाले भाजपा सदस्यत्व मोहीम सर्वसमावेशक असावी आणि सर्वांना यात सहभागी होता यावं यावर प्रधानमंत्र्यांनी भर दिल्याचं ते म्हणाले सदस्यत्व मोहीम राबवणा या प्रत्येक केंद्रावर किमान पाच झाडं लावण्याच्या सूचना प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग भाजपाचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा आणि अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते

आज राज्यसभेत शून्य प्रहरात यासंबधी उत्तर देताना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत म्हणाले की अशाप्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला असून त्याची विशिष्ट प्रक्रिया आहे

देशातल्या आठ महत्त्वांच्या क्षेत्रांमधे मे महिन्यात पाच पूर्णाक एक दशांश टक्के वाढ झाली कोळसा कच्च तेल नैसर्गिंक वायू शुद्दीकरण प्रकल्पातील उत्पादनं खतं पोलाद सिमेंट आणि वीज या आठ क्षेत्रांमधे गेल्यावर्षी मे महिन्यात चार पूर्णांक एक दशांश टक्के वाढ झाली होती त्यापेक्षा ही वाढ जास्त आहे

भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारनं विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या समितीचे निमंत्रक असतील सदस्यांमधे कर्नाटक हरयाना अरुणाचल प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे केंद्रीय कृषी ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीही या समितीचे सदस्य असतील नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद हे या समितीचे सदस्य सचीव असतील कृषी क्षेत्राचा कायापालट करुन शेतक यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उपाययोजनांबाबत ही समिती विचार करेल आणि दोन महिन्यात आपला अहवाल सादर करेल बँकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणांसंदर्भात सीबीआय आज विशेष मोहीम राबवत आहे

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला आरोपी मेहूल चोक्सी याला परदेशातून भारतात आणण्यासाठी तो तुंदुरुस्त आहे का याची खातरजमा करण्याकरता त्याचा वैद्यकीय अहवाल मागवणा या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्रसरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चोक्सीला भारतात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर विपरित परिणाम होऊ शकतो असं सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं सरकारच्या या अर्जाचा विचार केला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं

जखमींवर जवळच्याच रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत

दरम्यान मुंबईतल्या चांदिवली परिसरात संघर्षनगर इथला रस्ता खचून मोठा खड्डा तयार झाला आहे मुंबई महापालिकेनं लागलीच हा परिसर ताब्यात घेतला आहे संभाव्य दुर्घटना टाळावी यासाठी आसपासच्या इमारतीतल्या नागरिकांनी त्वरीत घरं खाली करून सुरक्षित स्थळी जावं अशी सूचनाही पालिकेनं केली आहे मुंबईतच कुर्ला इथल्या क्रांतीनगर परिसरात पाणी साचल्यामुळे तिथे मिठी नदीला पूर येऊन कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका विमानसेवेलाही बसला आहे

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अडकलेल्या विमानाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांगला देशाशी होणार आहे दुपारी तीन वाजता बर्मिंगहॅम इथं हा सामना सुरु होईल

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी करायला हवा असं उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे नायडू यांनी आज नवी दिल्लीतल्या आर

पुस्म इथल्या दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते विद्यार्थ्यांचा हा गट अमेरिकेत फ्लोरिडा इथल्या इंटरनॅशनल स्पेस सेटलमेंट डिझाईन या स्पर्धेंत सहभागी होण्यासाठी जाणार आहे

हवाईदलाच्या सुलूर शिल्या तळाजवळ ईरुगुर शिं हा अपघात झाला नंतर हे विमान तळावर उतरवण्यात आलं त्यातले कर्मचारी सुरक्षित आहेत